देशासाठी त्याग करणाऱ्या महापुरूषांना अभिमान वाटेल असा भारत सारे मिळून घडवूया पंतप्रधानांचं आवाहन

कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी

जागतिक पर्यटन दिवस देशभरात विविध उपक्रमांनी साजरा

मन की बात कृषी क्षेत्राला अनेक निर्बंधातून मुक्त करणाऱ्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून सोदाहरण स्पष्ट केला शेतकऱ्याला आपली सर्व उत्पादनं आपल्याला हवी तिथे हवी त्याला विकण्याची मुभा आता मिळाली आहे जिथे जास्त किंमत मिळेल तिथे उत्पादन विकण्याची मुभा शेतकऱ्याला नवं बळ देईल आणि तोच त्याच्या प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी आज मन की बात मधून व्यक्त केला गुजरातमधल्या बनासकांठा इथं बटाट्याचं पीक घेणारे इस्माईल भाई कमळाच्या देठापासून धागा बनवणाऱ्या मणिपूरच्या विजयाशांती अशी उदाहरणं त्यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर खुल्या बाजारात कृषी उत्पादनं विकण्याची परवानगी मिळाल्यामुळे झालेले फायदे सांगताना पंतप्रधानांनी पुण्यातील श्री स्वामी समर्थ कृषी उत्पादक कंपनीचा उल्लेख केला

तत्पूर्वी आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी कथाकथन म्हणजेच गोष्टीच्या माध्यमातून होणाऱ्या संस्कारांच महात्म्य विषद केलं हितोपदेश आणि पंचतंत्राचा उल्लेख करत भारताच्या विविध भागातील कथाकथनाच्या परंपरांचा आलेखच त्यांनी मांडला कथाकथनाची परंपरा नवमाध्यमाद्वारे पुन्हा रुजवण्यासाठी अमर व्यास श्रीविद्या राघवन गीता रामानुजम विक्रम श्रीधर यांच्यासह पुण्यातल्या वैशाली व्यवहारे देशपांडे करत असलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला या गौरवपूर्ण उल्लेखानंतर वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी आपल्या उपक्रमाविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली आजच्या मन की बातमध्ये बंगळुरूच्या स्टोरी टेलिंग सोसायटीच्या सदस्यांनी तेनालीरामची बैंगनराजाची गोष्ट सांगितली या गोष्टीच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या पोषण महिन्याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली मनातली मरगळ दूर करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं आठवड्यातून थोडातरी वेळ काढावा स्वातंत्र्य लढ्यातली किंवा कोणत्याही आवडीच्या विषयावरची कथा सर्वांना ऐकवावी असं आवाहन त्यांनी केलं पश्चिम आफ्रिकेतल्या माले देशातील सेद् देमबेले या भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या आणि हिंदुस्तान का बाबू अशीच ओळख बनलेल्या भाषा आणि कला शिक्षकाची ओळख पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून करून दिली

त्या निमित्त पंतप्रधानांनी भारतमातेच्या या पराक्रमी सुपूत्राला वंदन केलं देशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा प्रत्येकात जागावी तीच शहीद भगतसिंगांना आदरांजली ठरेल असं ते म्हणाले चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं याच सुमारास केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईची आठवण आणि जवानांनी गाजवलेल्या शौर्याचं त्यांनी स्मरण केलं

गांधीजींनी भारताची नस नेमकी पकडली होती त्यांच्या अर्थविषयक विचारांचा गाभा समजून त्यानुसार वाटचाल केली असती तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच पडली नसती असं परखड मत त्यांनी आजच्या आपल्या भाषणातून व्यक्त केलं लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा उभारणारे लोकनायक जयप्रकाश नारायण त्यांना मोलाची साथ देणारे प नानाजी देशमुख राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला देशासाठी त्याग करणाऱ्या महापुरूषांना अभिमान वाटेल असा भारत सारे मिळून घडवूया असं आवाहन मोदी यांनी केलं कृषी विधेयक नुकतंच संसदेत संमत झालेल्या तीनही कृषी विधेयकांना आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि संरक्षणासाठीचे विधेयक आणि आवश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक या तीन विधेयकांचा यात समावेश आहे यामुळे देशांतील शेतकरी आपल्या मालाची विक्री मुक्तपणे देशांत कुठेही करु शकणार आहेत

यामुळे काश्मिरी डोंगरी हिंदी इंग्रजी आणि उर्दू या भाषा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मिरच्या अधिकृत भाषा म्हणून मानल्या जातील

हर्ष वर्धन प्रार्थनास्थळांवर मास्क न वापरणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे संडे संवाद या समाज माध्यमावरील आपल्या कार्यक्रमांत ते बोलत होते

प्रत्येक व्यक्ती आणि प्रशासनानं एकत्रित काम केल्यास कोरोना संकटाचा मुकाबला करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

पर्यटन आणि ग्रामीण विकास ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे पर्यटनामुळे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन करत मोठ्या शहरांबाहेर संधी निरनिराळ्या संधी निर्माण होतात

त्यामुळे पर्यटकांची संख्या नगण्य असली तरी भारतातल्या विविध पर्यटनस्थळी आजचा पर्यटन दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला पर्यटन आणि ग्रामीण विकास या संकल्पनेवर आधारित चर्चा नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पर्यटन तसंच सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल या चर्चेत सहभागी झाले होते पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या अभिनव उपक्रमाची यावेळी त्यांनी प्रशंसा केली

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दबरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून याचा शुभारंभ केला महाराष्ट्रात नाशिक इथल्या पर्यटक संकुल ग्रेप पार्क आणि खारघर इथल्या पर्टयक निवासाचं लोकर्पण मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच महाराष्ट्र पर्यटन डेटा बँकचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी पर्यटन संचालनालयाद्वारे आयोजित किल्ले फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला

सेल्युलर कारागृहातील लाइट अँड साउंड शो मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला लडाखमध्ये लेह आणि करगील इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं तमिळनाडूत कन्याकुमारी इथं ग्रामीण विकास आणि पर्यटन याविषयी सेमिनार आयोजित करण्यात आला होता जगातले बहुतेक देश कोरोना संकटाच्या या काळात पर्यटनाकडे त्यातून सावरण्याची एक नवी संधी म्हणून पाहत आहेत पर्यटन व्यवसायाच्या भविष्याबाबत नव्यानं विचार करण्याची संधी या कोरोना संकटामुळे निर्माण झाली आहे शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यातला पर्यटनाचा सहभाग यावरही विचार होण्याची गरज असल्याचं मत आजच्या पर्यटन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींसह सुरेखा जोशी पुणे

या संस्थेचे स्वयंसेवक राष्ट्रनिर्माणाच्या कामात नेहमीच आपलं योगदान देत असतात असं रिजिजू यांनी सांगितलं पोषण महिन्यात या स्वयंसेवकांनी कुपोषण स्तनपानाचे महत्त्व स्वयंपाक घरातील भाज्यांची बाग यासारख्या मुद्द्यांवर काम केलं आहे सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून पाळण्यात येत असून देशाचा पोषण निर्देशांक सुधारण्यासाठी देशभर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत आयुर्वेदिक केमो कीट आयुर्वेदाचा समावेश असलेल्या केमोथेरपी सुसह्य करणाऱ्या केमो रिकव्हरी कीटची महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज सुरुवात करण्यात आली भारतीय संशोधन दर्शन न्यासाच्या एकात्मिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्रानं टाटा ट्रस्टच्या मदतीने या कीटची निर्मिती केली आहे लेह लडाख लेह लडाखमधील नागरीकांच्या समस्या मांडण्यासाठी लडाखमधील राज्यसभेच्या माजी खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट घेतली लडाखमधील लोकसंख्याशास्त्र भाषा वंश परंपरा जमीन आणि रोजगार याबाबतच्या सर्व मुद्यांचा सकारात्मक विचार केला जाईल तसंच संबधित प्रशांची काळजी घेतली जाईल असही यावेळी स्पष्ट करण्यात आलं मीनाक्षी मंदिर तमिळनाडूमधल्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरातल्या वीर वसंता रायर मंडपमचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात येणार आहे

आज या खांबांसाठी लागणाऱ्या कातळांच्या उत्खनन कामाचा शुभारंभ राज्याचे मंत्री आर

उदयकुमार आणि डॉ

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा स्पर्धेच्या वेळा हवामान बॉल्स आणि टेनिस कोर्ट या सगळ्यातच थोडे बदल झाले आहेत दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या स्पर्धा यंदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होत असल्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मुख्य कोर्टवर छत घालण्यात आलं आहे प्रेक्षकांची संख्याही एक हजार इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे हवामान उद्या नवी दिल्ली तसंच केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर लडाखमध्ये आकाश स्वच्छ सुर्यप्रकाशित राहील मुंबई चेन्नई कोलकाता या शहरांमध्ये आकाश अंशत ढगाळ राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे